प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ही मोहीम तरुणवर्गाला विज्ञानात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची शक्ती आणि उर्मी देईल असं ते म्हणाले

भारतीय वैज्ञानिकांनी यंदाच्या मार्चमध्येच तीन उपग्रहांचं प्रक्षेपण केलं

जम्मू कश्मीरमधल्या नागरिकांना उत्तम प्रशासन हवं आहे त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही तिथल्या नागरिकांनी पृन्हा गावाकडे या योजनेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला असून बंद्कीच्या गोळ्या आणि तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद कित्येक पटींनी मोठी असल्याचं प्न्हा एकदा सिद्ध झालं आहे कश्मीरच्या नागरिकांना म्ख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर अगदी दोन्ही बाजूनी गोळीबार होतं असलेल्या सीमेवरच्या गावांपर्यंत अधिकारी जात असून सरकारी योजनांची माहिती देत आहेत शोपियान पुलवामा कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अधिकारी जात आहेत काम करत आहे

विदयार्थ्याना वैज्ञानिक दृष्टीकोनात्न एक मंच उपलब्ध करून दयायला हवा यासाठी आपण एका प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे असं मोदी यांनी सांगितलं तरुण मुलं मुली यात सहभागी होऊ शकतात स्पर्धेत सहभागी होणा या विदयार्थ्यांना अंतराळामधील घडामोडी जाणून घेण्याची संधी मिळेल जे विदयार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील त्यांना श्रीहरीकोटा इथं जाऊन चांदयान मोहीम पहाण्याची संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या प्रस्थितीबाबत प्रधानमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली प्रग्रस्त भागात सरकारकइन मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचंही त्यांनी सांगितल मन की बातमध्ये गेल्यावेळी जल संरक्षणाबाबत सांगण्यात आले

राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय प्रारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आरोग्य आणि क्टुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीक्मार चौबे यांच्या हस्ते आज मुंबईत झाला

या कार्यक्रमाला आमदार कॅप्टन आर तमिल सेल्वन उपस्थित होते

या क्रमांकावर केंद्रीय आरोग्य आणि कृटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकमार चौबे यांनी स्वतः फोन करून उपचार आणि सेवेबाबत माहिती घेतली राज्याचा आरोग्य विभाग केंद्र शासन महागरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आणि जनतेच्या सहकार्यानं आपण हिपेटायटिस वर नियंत्रण मिळविण्यात नक्की यशस्वी होऊ असा विश्वास आरोग्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला

म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सिंधुदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथ आयोजित गिरणी कामगार मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली

कामिका एकादशी निमित्त आज पंढरप्रात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आषाढी एकादशीनंतरची ही पहिलीच एकादशी असल्यानं विड्डल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं वृत्त आहे दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणारे विदर्भ आणि मराठवाड्यातले लाखो वारकरी परतवारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत मुंबईत गोराई इथल्या आकाशवाणी अधिकारी वर्गाच्या वसाहत क्षेत्रात आकाशवाणी आणि सदग्रु वामनराव पै प्रणित जीवन विदया मिशन यांच्या संयुक्त विदयमाने आज वृक्षारोपण कार्यक्रम आयाजित केला होता या कार्यक्रमाला आकाशवाणीचे उपसंचालक विवेक सिंग सहसंचालक रेणू चर्त्वेदी सहाय्यक अभियंता एन

पाटील आणि जीवन विद्या मिशनचे अशोक कांबळी उपस्थित होते वृक्षारोपण कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि मिशनचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंदीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं काल रात्री हैदराबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं

रेड्डी यांनी केंद्रात माहिती आणि प्रसारणमंत्री नगरविकास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध विभागांचं मंत्रीपद भूषवलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे ते विचारवंत राजकारणी आणि उत्कृष्ट संसदपटू होते असं त्यांनी म्हटलंय रेड्डी यांना जनसेवेचा प्रदीर्घ अनुभव होता या द्ःखद प्रसंगी आपण त्यांचे क्टूंबिय आणि हितचितकांसोबत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे काँग्रेस नेते राहल गांधी यांनीही जयपाल रेड्डी यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे रेड्डी हे उत्कृष्ट संसदपटू आणि तेलंगणाचे सुपूत्र होते असं ते म्हणाले जयपाल रेड्डी यांनी संपूर्ण आय्ष्य जनसेवेसाठी समर्पित केलं असं गांधी यांनी सांगितलं मुंबईत आज पावसानं उसंत घेतली असली तरी राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम आहे

सिंध्द्र्गात शनिवारी काहीशी विश्रांती घेल्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु होती मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात विशेषतः इगतप्री त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळं मुळा नदीला पूर आला आहे सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे

क्स्माग्रज प्रतिष्ठानच्या आज सकाळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चपळगावकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मावळते अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक मध् मंगेश कर्णीक यांच्याकडून पदभार स्वीकारला

आरक्षणाची मर्यादा वाढवल्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये आरक्षण विरोधकांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर मोर्चा काढला यावेळी मोर्चेकऱ्यांनी दत्त चौकात थाळीनाद आंदोलन केल नक्षलवाद्यांनी जाहीर केलेल्या शहीद सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाल्यानं पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे